मतदार नोंदणीची अखेरची संधी साधणाऱ्यात पृणेकरांची संख्या जास्त पंतप्रधान दहशतवादाविरूद्ध लढा देण्यासाठी एकजूट भारताचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पाटण्यातील संकल्प रॅलीच्या माध्यमातून बिहारमध्ये लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला मोदी यांनी आपल्या कारकिर्दीतील विकासाचे दाखले देत विकासाचे लाभ सर्वापर्यंत पोहोचवणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं सैन्याचं मनोबल खच्ची होईल आणि शत्र्या फायदा होईल अशी विधानं विरोधक का करत आहेत असा सवाल त्यांनी केला

दहशतवादी आणि नक्षलवाद्यांना अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी सूरक्षा दलांना या रायफलींचा उपयोग होईल असं ते म्हणाले पंतप्रधान म्हणाले

दोन दहशतवादी ठार झाले मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला

राष्ट्पती आधार मोबाईल फोनचं सिम कार्ड मिळवण्यासाठी आणि बँक खाती उघडण्यासाठी आधारचा ओळखपत्र म्हणून ऐच्छिक वापर करण्यासाठी परवानगी देणाऱ्या अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संमती दिली आहे याविषयीचं विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत मंजूर होऊ न शकल्यानं हा अध्यादेश काढणं आवश्यक झालं होतं

महाशिवरात्रीनिमित्त भिमाशंकर औंढा नागनाथ श्री घृष्णेश्वर त्र्यंबकेश्वर सह राज्यात सर्वत्र महादेवांच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून नावलौकिक प्राप्त झालेल्या श्री क्षेत्र क्णकेश्वरच्या महाशिवरात्र यात्रेला आज सुरुवात झाली आहे

अटल आरोग्य पालघर प्रत्येक गरजू व्यक्तीला आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी शासन तत्पर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पालघर इथं लोकसहभागातून आयोजित विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिराचं उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पालघर इथं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाआरोग्य शिवीर ही सर्वसामान्यांसाठी उपयूक्त ठरणारी मोठी संकल्पना असून प्रत्येक गरजू व्यक्तीला आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी आणि निधीअभावी त्यापासून कोणी वंचित राहू नये म्हणून शासन तत्पर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

रेल्वे शभारंभ मुंबईत सुरु होणाऱ्या रेल्वे प्रकल्पांमुळे मुंबईचं चित्र पालटेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या परळ टर्मिनसचं लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते

केंद्र सरकारनं आपल्या सर्व मागण्या पूर्ण केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले त्यावेळी इ एम यू सेवेच्या उद्घाटनपर गाडीला आणि व्हिडीयो लिंकद्वारे पुणे नागपूर साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि इतर सेवांचा शुभारभ करण्यात आला कवितेने वाचवले खुनाचा आरोप सिद्ध झाल्यानं फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या एका कैद्याला कारागृहात त्यानं लिहिलेल्या कवितांनी जीवदान दिलं आहे ऐक या त्याबाबतचा हा वृत्तांत

आरोप सिद्ध झाला पुण्याच्या सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली उच्च न्यायालयानं त्यावर शिक्कामोर्तब केलं खटला सर्वोच्च न्यायालयात गेला दरम्यान ज्ञानेश्वर कारागृहात राहन शिकला पदवीधर झाला गांधी विचारांचा अभ्यासही त्यानं केला

कारागृहातलं त्याचं वर्तन चांगल कविता लिहायला लागला त्यातून व्यक्त झालेला त्याचा पश्वात्ताप सर्वोच्च न्यायालयाच्याही लक्षात आला त्याला सुधारायचं आहे संधी दिली पाहिजे असं सांगत न्यायमूर्ती सिकरी यांच्या नेतृत्वाखालील खंध्मीठानं ज्ञानेश्वरची फाशी रद्द करून त्याला आता जन्मठेप सुनावली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नीतीन केळकर यांच्यासह मुदुला घोडक्रि पुणे